त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं मंत्रिनिहाय खातेवाटपाची यादी द्वीटरवरून जाहीर केली या यादीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची जबाबदारी राहणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन अनिल देशमुख ग्रह सुभाष देसाई उद्योग आणि खनिकर्म तसंच मराठी भाषा छगन भ्जबळ अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील कामगार राज्य उत्पादन शुल्क बाळासाहेब थोरात महसूल बाळासाहेब पाटील सहकार पणन तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दादा भुसे क्रषी नवाब मलिक अल्पसंख्याक विकास कौशल्य विकास आणि उद्योजकता राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन हसन म्श्रीफ ग्राम विकास नितीन राऊत उर्जा वर्षा गायकवाड शालेय शिक्षण जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण एकनाथ शिंदे नगर विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम सुनिल केदार पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा आणि युवक कल्याण तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग विम्क्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती देण्यात आली आहेत उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण माजी सैनिक कल्याण संजय राठोड वने आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन गुलाबराव पाटील पाणी पुखठा आणि स्वच्छता के

पाडवी आदिवासी विकास अनिल परब परिवहन संसदीय कार्य अस्लम शेख वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे विकास यशोमती ठाकूर महिला आणि बालविकास शंकराराव गडाख मृदा आणि जलसंधारण तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत मराठवाड्यातल्या मंत्र्यांपैकी अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य आणि कुटंब कल्याण अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य संदिपान भूमरे रोजगार हमी फलोत्पादन तर धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खाते देण्यात आले आहे तर राज्यमंत्री अब्द्ल सत्तार यांना महसूल ग्रामविकास बंदो खार जमिनी विकास तसंच विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल पैठणचे शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांचा औरंगाबाद जवळ बिडकीन इथं काल भव्य सत्कार करण्यात आला उदगीरचे आमदार पर्यावरण पाणीप्रवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच काल लातूर रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं राजेश टोपे तसंच धनंजय मुंडे यांचही त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केल नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कालपासून दहा दिवसांची जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे या अभियानाचा एक भाग म्हणून अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते देशाच्या वेगवेगळ्या भागात घरोघरी जाऊन नागरिकांना कायद्याची माहिती देत आहेत मराठवाड्याला साहित्य संस्कृतीचा संपन्न वारसा असल्याचं मत ज्येष्ठ कवी ना

महानोर यांनी व्यक्त केलं आहे कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी प्रस्कार मिळाल्याबद्दल काल त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीन विशेष सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल जात आहे

यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना श्रभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या पूढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटल आहे हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला काल विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दर्पण प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं यात स्थूलता निवारण तज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित पत्रकार मकरंद बांगर छायाचित्रकार सुनील पाठक सामाजिक योगदानाबद्दल गॅलक्सी सेवा संस्था पर्यावरण क्षेत्रातल्या योगदानासाठी के

देशमुख शैक्षणिक योगदानकरता बोल्डावाडी इथल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला सन्मानित करण्यात आलं नांदेड इथं राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले साप्ताहिक मराठी स्वराज्यचे संपादक आणि आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांना रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार खाजगी वृत्त वाहिनीच्या निवेदक वैशाली यादव सारंग यांना शंकरराव चव्हाण स्मुती पत्रकारीता प्रस्कार औरंगाबादचे पत्रकार शोएब खुसरो यांना सुधाकर डोईफोडे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दर्पण दिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयात नागरिकत्व कायदे संभ्रम आणि वास्तव या विषयावर परिसंवाद होणार आहे नांदेड इथं आज पत्रकारितेसमोरील आव्हानं पत्रकारांची जीवनशैली आणि आरोग्याची काळजी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे

वराळे यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं काल कायदेविषयक शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच महाशिबीर घेण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी पी शिवशंकर यावेळी उपस्थित होते

नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामं वेळेत आणि दर्जेदार करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत नांदेड इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते दरम्यान तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे धर्माबाद इथं चव्हाण यांचा काल जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

मालिकेतला दुसरा सामना उद्या इंदूर इथं खेळवला जाणार आहे